औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला त्यावर माहिती देताना पवार म्हणाले की सरकारनं या घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आहे याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वस्कीय अधिकाऱ्यांमार्फत केली त्यात विनयभंगाचा प्रयत्न झाल्याच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्यानं आरोपी डॉक्टरला बडतर्फ केलं आहे याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं महिलांवर रोज अत्याचार होत असून कोविड सेंटर साठी मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली प्रवणी मागण्यांवरच्या चर्चेला भाजपच्या आशिष शेलार यांनी सुरुवात करीत राज्याचे मुख्यमंत्री मुंबईचे असताना इथल्या समस्यांसाठी दिलेला निधी बारामती परिसराला दिला गेलेला निधी यातील तफावत समोर आणली राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन आज विधानसभेत गदारोळ झाला राज्यात आणि देशात श्रीराम जन्मभूमीसाठी निधी संकलन मोहीम कोणत्या आधारे सुरू आहे कायद्यानं पस्तीगोळा करता येतात का अशी विचारणा काँगेसचे नाना पटोले यांनी सरकारला विचारणा केली त्याला जोरदार हरकत घेत विरोधक आक्रमक झाले आणि गदारोळ सुरु झाला त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कामकाज दहा मिनिट तहकूब केलं विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार असा प्रश्र सुधीर मुनगंटीवार यांनी आज उपस्थित केला राष्ट्रपती राजवट लागली तर रड्र नका तसंच घटनेची पायमल्ली करु नका असं मुनगंटीवार म्हणाले जळगावमधल्या शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याची घटना पूर्णपणे असत्य असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली या प्रकरणी चौकशी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल त्यांनी सभागृहात ठेवला पूर्ण माहिती न घेता याबाबत वृत्त प्रसारीत केल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं

संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत काल हा प्रस्ताव संमत झाला भरडधान्यांची लोकप्रियता वाढवण्याच्या कार्यात भारत आघाडावीर असल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे भरडधान्यामुळे आपल्याला पोषणमुल्य मिळतात तसंच अन्नसुरक्षा आणि शेतकऱ्यांचं हितही उद्दिष्टही साध्य करता येतात असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भारताच्या प्रस्तावाला बांग्लादेश केनिया नेपाळ नायजेरिया रशिया आणि सेनेगल या देशांनी पाठिंबा दिला होता संयुक्त राष्ट्रसंघातले भारताचे स्थायी प्रतिनिधी टी

तिरुमूर्ती यांनीही या सर्व देशांचे आभार मानले आहे महसूल विभागाशी संबंधित ई फेरफार प्रणालीत नाशिक विभागातल्या पाचही जिल्ह्यांनी चांगली कामगिरी केली असून राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे नंदुरबार जिल्ह्यानं विभागात आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे महसूल विभागाशी निगडित नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत प्रलंबित असलेल्या फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी विक्री वारस नोंदी शेत जमिनीवर बोजा लावणं अशी कामं ई फेरफार अंतर्गत झाली आहेत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला सी

अशा प्रकारचा सन्मान मिळवणारं हे राज्यातलं पहिलं रेल्वे स्थानक आहे मध्य रेल्वेनं आपल्या अनेक स्थानकांवर वृक्षारोपण सौर पॅनल बसवणे एल इ डी दिव्यांचा वापर इत्यादी अनेक ग्राहकोपयोगी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या कांदा बटाटा मार्केटमधल्या माथाडी कामगारांनी आज अचानक काम बंद आंदोलन सुरू केलं आहे

काही दिवसांपूर्वीही याच मागणीसाठी कामगारांनी काम बंद आंदोलन केलं होतं त्यावेळी बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं

वांद्रे कूर्ला संकूलातील महानगरपालिकेच्या जम्बो कोविड लसीकरण केंद्रात आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना लस घेतली मुंबईची महापौर आणि नगरसेविका या नात्यानं कोरोना लसीकरणासाठी जनजागृती करणार आहे अशी प्रतिक्रिया महापौरांनी आकाशवाणीला दिली

भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद इथं आज सुरु झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला

देशभरातल्या मोठ्या शहरांमधून इझ ऑफ लिविंग इंडेक्स अर्थात जीवन सुलभता निर्देशांकांत पुण्याचा दुसरा तर नवी मुंबईचा पाचवा क्रमांक आला आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री हरदीपसिंग पूरी यांनी आज नवी दिल्लीत ही घोषणा केली

त्यातून बंगळुरू शहर पहिल्या क्रमांकावर असून पुणे आणि अहमदाबाद अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत